मात्र त्याआधी एक महत्वाची सूचना कोरोना वाढतोय आरोग्याची काळजी घ्या मास्क योग्य प्रकारे लावा वेळोवेळी हात साबणाने स्वच्छ ध्वा सूरक्षित अंतर आणि कोरोना प्रतिबंधक नियम काटेकोरपणे पाळा

कोरोनाविरुदध लढाईत राज्य सरकार करत असलेल्या उपाययोजनांबददल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांच्या बरोबर द्रध्वनीदवारे चर्चा केली आणि माहिती जाणून घेतली तसंच कोरोनाच्या द्सऱ्या लाटेत राज्य सरकार करत असलेल्या कामगिरीचं कौतूक केलं महाराष्ट्राला ऑक्सिजनच्या बाबतीत अधिक बळ मिळावं अशी विनंती म्ख्यमंत्र्यांनी यावेळी केली तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी राज्य सरकार करत असलेल्या नियोजनाची माहिती मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांना यावेळी दिली प्रधानमंत्री आणि केंद्र सरकार कोरोना लढ्यात महाराष्ट्राला सुरुवातीपासून मार्गदर्शन करत आहेत त्याचा राज्याला चांगला उपयोग होत आहे महाराष्ट्राच्या काही सूचना केंद्रानं मान्यही केल्या त्याविषयी म्ख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर निवृत न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली सहा ते सात जणांची समिती स्थापन करणार असल्याची माहिती मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे ते आज मूंबईच्या सहयाद्री अतिथीग़हात झालेल्या उपसमितीच्या बैठकीनंतर बोलत होते प्ढील रणनीतीबाबत मंत्रिगटाची चर्चा स्रू असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली प्रधानमंत्री आणि राष्ट्रपती यांनाही यासंदर्भात पत्र लिहिणार असल्याचं त्यांनी सांगितलं प्रशासकीय पदांच्या प्रलंबित नियुक्तांबाबत प्रत्येक विभागाच्या सचिवांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं

दरम्यान मराठा आरक्षणाबाबत सरकारकडून दिशाभूल केली जात असल्याचा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे याबाबत प्नर्विचार याचिका दाखल करण्याची मागणी भाजपानं केल्याचं त्यांनी सांगितलं

राज्यात आज तिसऱ्या ऑक्सीजन एक्सप्रेस या विशेष रेल्वेगाडीनं नागप्रमध्ये ऑक्सीजनचा प्रवठा करण्यात आला आहे ओडिशा इथल्या अंगुल इथून ऑक्सीजन घेऊन आलेली ही रेल्वेगाडी काल मध्यरात्री नागपूरला पोहोचली

गेल्या महिन्यात दोन ऑक्सीजन एक्सप्रेस रेल्वेगाड्यांच्या माध्यमातून ऑक्सीजन प्राप्त झाला होता

तळोजा आगार इथल्या आगार प्रवेश छन्नमार्ग अर्थात एप्रोच व्हायडक्टवर ही यशस्वी चाचणी झाली

देशभरात कोविडच्या दुसऱ्या लाटेचा विळखा कायम असताना राज्य सरकारनं आगामी तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून नियोजनाला सुरुवात केली आहे या तिसऱ्या कोरोना लाटेचा तडाखा लहान मुलांना बसण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केल्याच्या पार्श्वभुमीवर राज्य सरकारनं शिश् वैदयक टास्क फोर्स स्थापन करायचा निर्णय घेतल्याच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे या टास्क फोर्सच्या शिफारशींन्सार बालकांसाठी बेड व्हेंटिलेटर्स नवजात अर्भकांसाठी विशेष स्विधा असलेले बेड राज्य सरकारतर्फे निर्माण केले जाणार आहेत शिश्वैद्यक क्षेत्रातल्या तज्ञांशी म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही याबाबत चर्चा केली आहे ऑक्सिजनचा प्रवठा वाढवण्याच्या उद्देशानं दीडशेहन अधिक वैद्यकीय ऑक्सीजन प्लांटची उभारणी येत्या काही दिवसात होणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे नवी मूंबईत एक ड्राईव्ह इन लसीकरण मोहिम सुरु केली असून शहरातल्या विविध मॉलजवळ ही मोहिम राबवली जात आहे

उस्मानाबाद ताल्क्यातील धाराशिव साखर कारखान्यातल्या ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाचं काम अंतिम टप्प्यात असून दोनच दिवसात ऑक्सिजन निर्मिती सुरू होईल असा विश्वास पालकमंत्री डॉ शंकरराव गडाख यांनी व्यक्त केला शुक्रवारी त्यांनी धाराशिव साखर कारखाना प्रकल्पावर भेट देऊन पाहणी केली यावेळी त्यांच्यासोबत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ

अंमलीपदार्थ नियंत्रण विभागानं आज स्शांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाशी संबंधित एका ड्रग विक्रेत्याला गोव्यातून अटक केली

सुशांत सिंगच्या निधनानंतर अमलीपदार्थ नियंत्रण विभागानं चित्रपट तसंच मनोरंजन विश्वातल्या कथित ड्रग वापराबद्दल चौकशी स्रु केली आहे

ग्रामीण भागातल्या कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी ग्रामीण भागातल्या फॅमिली डॉक्टरांशी राज्य टास्क फोर्स थेट संपर्क साधणार आहे देशभरातला अशा तऱ्हेचा हा पहिलाच उपक्रम आहे अशी माहिती रत्नागिरी सिंधूदर्गचे खासदार विनायक राऊत यांनी आज रत्नागिरी इथं एका वार्ताहर परिषदेत दिली म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली हा उपक्रम राबवला जाणार आहे राज्य टास्क फोर्स ग्रामीण भागात सर्वत्र पसरलेल्या फॅमिली डॉक्टरांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगदवारे संपर्क साधणार आहे राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या सरासरी दोन हजार डॉक्टरांपर्यंत पोहोचण्याची कल्पना असून त्यासाठी म्ंबई आणि म्ंबई उपनगरातल्या चार हजार डॉक्टरांशी साधल्याचं त्यांनी सांगितलं आहे राज्य शासनानं नांदेड जिल्हा रूग्णालयाला सिंगाप्रचे ऑक्सिजन कॉन्स्ट्रेंटर उपलब्ध करून दिले आहेत ते तातडीनं रूग्णसेवेसाठी वापरण्याचे निर्देश पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रशासनाला दिले आहेत सिंगापूरच्या टेमासेक फाऊंडेशन या संस्थेनं राज्य शासनाला ऑक्सिजन कॉन्स्ट्रेंटर उपलब्ध करून दिले आहेत

चंद्रपूर जिल्ह्यात रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या डॉक्टरला आणि या प्रकरणात त्यांना मदत करणाऱ्या दोन परिचारिका आणि इतर दोघे अशा एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे रुग्णालयाला वितरित होणारं इंजेक्शन वाढीव दरानं बाहेर विकत असल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत विधान सभेचे विरोधी पक्षनेते तसंच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज गडचिरोली इथं भेट देत कोविड परिस्थितीचा आढावा घेतला फडनवीस यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातल्या कोविड सेंटरला भैट दिली

उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीनं तुळजापूरच्या भक्त निवासात उभारलेल्या कोविड सेंटर मधल्या ऑक्सीजन प्रवठा लाईनचं लोकार्पण उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते आज झालं भक्तनिवासमध्ये उपचार घेत असलेल्या काही रुग्णांशी गडाख यांनी संवाद साधत इथल्या सुविधांबाबत चौकशी केली यानंतर त्यांनी उपजिल्हा रुग्णालय इथं सुरू असलेल्या लसीकरण केंद्राला भेट दिल्याची माहिती आमच्या बातमीदारानं दिली आहे नाशिकमधले नाट्य दिग्दर्शक आणि अभिनेते प्रशांत हिरे यांचं काल अल्प आजारानं निधन झालं नाशिकच्या नाट्यचळवळीत सातत्यानं नवनवीन प्रयोग करणारे रंगकर्मी अशी त्यांची ओळख होती त्यांनी सुमारे तीन दशकं नाशिकची हौशी रंगभूमी गाजवली